लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बहतांश पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या निरोपाच्या भाषणात गेली सुमारे पाच वर्ष सदनाचं कामकाज उत्तमप्रकारे चालवल्याबद्दल लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे आभार मानले सदनाचं कामकाज चालवण्यात सर्व सदस्यांचं योगदान असल्याचं महाजन यांनी सांगितलं सोळाव्या लोकसभेनं घेतलेल्या वस्तू आणि सेवा कर खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दुर्बलांना आरक्षण अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा यासह इतर अनेक निर्णयांचा पंतप्रधानांनी आढावा घेतला कालबाह्य झालेले सुमारे चौदाशे कायदे रद्द केल्याबद्दल पंतप्रधानांनी सदनाचं कौत्क केलं

व्यंकय्या नायडू यांनी खंत व्यक्त केली अधिवेशन काळात फक्त सहा विधेयकं सादर झाली तर तीन विधेयकंच मंजूर होऊ शकल्याचं त्यांनी सांगितलं जनहिताचे अनेक मुद्दे चर्चेला घेता न आल्यानं राज्यसभेचं हे सत्र लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचं नमूद करत सदस्यांनी आत्मचिंतन करायला हवं असं मत नायड्र यांनी व्यक्त केलं दरम्यान राज्यसभेत काल अखेरच्या दिवशी अंतरिम अर्थसंकल्प लेखाऩदान विनियोग विधेयक वैयक्तिक कायदा सुधारणा विधेयक आणि वित्त विधेयकाला विनाचर्चा संमती देण्यात आली

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या आणि विविध योजनांमध्ये छोट्या रकमा गुंतवणाऱ्यांना या विधेयकामुळे संरक्षण मिळेल असं अर्थमंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं बेकायदेशीररीत्या पैसा जमा करण्याऱ्या योजनांवर बंदी घालण्याची तरतूद या विधेयकात आहे

स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रासाठी प्राण अर्पण करणाऱ्या ह्तात्म्यांचा सन्मान करण्यासाठी हे विधेयक आणल्याचं सरकारनं सांगितलं मात्र काँग्रेस सदस्यांनी या विधेयकाचा विरोध करत मतदानावेळी सभात्याग केला

राष्टीय लोकशाही आघाडी सरकारनं केलेल्या राफेल व्यवहारातली किंमत याआधीच्या सरकारच्या कार्यकाळातील किंमतीपेक्षा दोन पूर्णांक शहाऐंशी टक्क्यांनी कमी असल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलं आहे

कृषी मंत्रालयातल्या सूत्रांनी ही माहिती दिल्याचं पीटीआयचं वृत्त आहे

मात्र याप्रकरणात आरोपी असलेले पाच मानवाधिकार कार्यकर्ते आता नियमित जामीनासाठी अर्ज करू शकतील असंही सर्वोच्च न्यायालयानं काल स्पष्ट केलं

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागा सीबीआयनं संशयित हल्लेखोर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्या विरोधात काल विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं हत्येसाठी वापरलेलं पिस्तुल आणि मोटारसायकल यांचा शोध अद्याप सुरू असल्याचं सीबीआयकडून सांगण्यात आलं

ते काल मंत्रालयात यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते शहरी भागांमध्ये शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि ग्राहकांना रास्त दरात ताजा शेतीमाल अन्न धान्य फळे भाजीपाला प्रक्रिया झालेली उत्पादनं उपलब्ध व्हावीत यासाठी कॉप शॉप उपक्रम सुरू करण्यात आला आहे

रणजित पाटील यांनी दिल्या आहेत या विषयावर काल मंत्रालयात डॉ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली तेव्हा ते बोलत होते मुंबई वगळता राज्यात इतर ठिकाणी बांधकामासंदर्भात नव्याने तयार करण्यात येत असलेल्या बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीत या धोरणाचा समावेश करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे राज्य शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा प्रस्कारांची घोषणा काल करण्यात आली

तर साहसी क्रीडा प्रस्कार प्रियांका मोहिते यांना जाहीर करण्यात आला आहे उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक प्रस्कार पंधरा जणांना जाहीर झाले असून विविध क्रीडा पुरस्कारांसाठी सहा दिव्यांग खेळाडूंसह सदतीस खेळाडूंची निवड करण्यात आली आहे येत्या सतरा तारखेला मुंबईत राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये दिली

शहरातल्या महात्मा गांधी संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे

लातूरमध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं परभणीमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयावर यासाठी मोर्चा काढण्यात येऊन निवेदन देण्यात आलं उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी भजे तळून सरकारचा निषेध केला धुळ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला

या मागणीसाठी संघटनेच्या वतीनं गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर लासूर सावखेडा इथंही आंदोलन करण्यात आलं

जिल्हाधिकाऱ्यांनी हा अविश्वास प्रस्ताव तत्काळ दाखल करून त्यावर चर्चा किंवा मतदान घेण्यासाठी विशेष सभा बोलवावी अशी मागणी सर्व नगरसेवकांनी केली आहे

त्यांच्या पार्थिव देहावर काल औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले गांधी यांनी मराठवाडा शेती सहाय्य मंडळामार्फत मराठवाड्यात पाणी अडवा पाणी जिरवा आणि जमीन भिजवा हे अभियान राबवलं होतं

लातूर इथं स्कॉर्पिओ गाडीत हा साठा आढळून आला लातूर नांदेड रस्त्यावर घरणी इथं एका पोलीस कर्मचाऱ्याचा भरधाव वाहनानं दिलेल्या धडकेत काल मृत्यू झाला नागेश चौधरी असं या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव असून ते या रस्त्यावर वाहनांची तपासणी करत होते सदरील वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आयोजित या परिषदेला संघटनेचे राज्य सरचिटणीस डॉ अजित नवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सरकारने या पॉलीहाऊस शेडनेटधारक शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेत या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी या परिषदेतून करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे